मुख्यमंत्री सोनोवाल यांनी या अतिरेक्यांचं मुख्य प्रवाहात स्वागत करत त्यांना राष्ट्रउभारणीच्या प्रक्रियेत योगदान देण्याचं आवाहन केलं शस्त्र खाली ठेवल्यामुळे राज्यात शांतीप्रक्रियेला आणखी वेग येईल असं ते म्हणाले नव्यानं तयार झालेल्या जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी मोठी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशानं लवरकच सर्वकष औद्योगिक धोरण जाहीर करण्याची व्वाही केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांनी दिली ते काल जम्मू इथं स्थानिक उद्योजक आणि व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी बोलत होते या धोरणाद्वारे संबंधित सर्व घटकांचं हित होणार असून उद्योगांच्या वाढीसाठी सर्वांना अनुकूल वातावरण निर्माण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला स्थानिक उद्योजकांना समर्थ आणि स्पर्धाक्षम करण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल अशी म्वाही प्रकाश यांनी दिली विविध राजकीय आणि आर्थिक अडथळ्यांमुळे या भागातल्या उद्योजकांना वेगवान विकासापासून वंचित राहावं लागलं अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आता मात्र उद्योजकांनी मांडलेल्या सर्व अडचणींचा विचार करून त्यावर मात केली जाईल असं आब्बासन त्यांनी दिलं तर दुसऱ्या एका कार्यक्रमात श्रीनगरमध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल सर्व व्यवहार महिलांमार्फतच चालवले जाणाऱ्या एका टपाल कार्यालयाचं उद्वाटन केलं श्रीनगरमध्ये लवकरच प्राप्तिकर विभागाच्या अपिलीय न्यायाधिकरणाचं विभागीय पीठ स्थापन करण्यात येईल असं प्रसाद यांनी यावेळी सांगितलं तसंच जम्मू काश्मीरमधले साडेतीनशे वकील लवकरच नोटरी होतील अशी माहितीही त्यांनी दिली जम्मू कश्मीरसाठीच्या विशेष संपर्क मोहिमेअंतर्गत दहा मंत्र्याचं केंद्रिय एक शिष्टमंडळ आज तिथल्या जिल्ह्यांना भेट देणार आहे विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे त्याचबरोबर हे शिष्टमंडळ तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहे गेल्या एक आठ्वडाभरात तीसपेक्षा जास्त केंद्रीयमंत्र्यांनी जम्मू कश्मीर दौरा केला आहे जम्मू कश्मीर आणि लडाखच्या विभाजनानंतर केंद्रसरकारनं विविध विकास उपक्रम तिथं राबवले गेले आहेत नेपाळमध्ये मरण पावलेल्या आठ भारतीय पर्यटकांचे पार्थिव देह आज मायदेशी आणले जात आहेत संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या असून मृतदेह काठमांडूहून विमानानं दिल्लीला आणण्यात येत असल्याची माहिती भारतीय दूतावासानं दिली आहे केरळमधून फिरण्यासाठी नेपाळला गेलेल्या पंधरा जणांच्या चमूमध्ये या आठ जणांचा समावेश होता नेपाळमध्ये दामन इथं एका रिसॉर्टमध्ये ते सोमवार रात्रीपासून राहत होते नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे दोन कुटुंबातल्या आठ जणांच्या आकस्मिक मृत्यूनं धक्का बसल्याची भावना व्यक्त करत भारत सरकार भारतीय जनता आणि मृतांच्या नातेवाईकांप्रती त्यांनी शोकसंवेदना मांडली आहे

त्यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेताजींना आदरांजली वाहिली आहे सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वांतत्र्यलढ्याचे एक नायक होते आणि सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रीय नेते म्हणून जनमानसात त्यांचं स्थान कायम आहे असं राष्ट्रपतींनी ट्विटर संदेशात म्हटल आहे सभाषबाबूनी लोकांमधे देशभक्ती रुजवली आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा हजारो लोकांना दिली असं नायडू यांनी म्हटल आहे

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आज आदरांजली वाहिली बाळासाहेब ठाकरे यांनी सदैव भारतीय परंपरा आणि मूल्यांचा अभिमान बाळगला लोकांच्या कल्याणाच्या मुद्यांवर बोलताना त्यांनी कधीही कशाची पर्वा केली नाही असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे

नवी दिल्लीत राजपथावरील तयारी देखील उत्साहात सुरु आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद मानवंदना स्वीकारतील या समारंभाला ब्राझिलचे अध्यक्ष जैर मेसियास बॉलसोनरो हे प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आज या संचलनाची रंगीत तालिम झाली या तालिभित सोळा राज्यातले चित्ररथ देखील सहभागी झाले होते

चिनूक आणि अपाचे या हवाई दलात नुकत्याच दाखल झालेल्या हेलिकॉप्टरांची हवाई प्रात्यक्षिकं यंदाच्या संचलनाचं मुख्य आकर्षण असणार आहे

ऑस्ट्रेलियामध्ये आज सिडनीजवळच्या डोंगराळ भागात वणव्यावर पाण्याचा मारा करणारं एक विमान आगीचा सामना करताना कोसळलं असण्याची शक्यता आहे स्नोई मोनारो परिसरात हवेच्या एका टँकरशी संपर्क तुटल्याची माहिती अभ्निशमन यंत्रणेनं दिली आहे स्थानिक भागात काम करणाऱ्या तुकड्यांनी विमान कोसळल्याचा अंदाज बांधला आहे

दरम्यान राजधानी क्त्रिवरा इथला विमानतळ वणवा तिथपर्यंत पोहोचण्याच्या शक्यतेमुळे बंद करण्यात आला आहे पूर्व ऑस्ट्रेलियामध्ये वाढलेली तापमानं आणि जोरदार वारे यामुळे अनेक भागात नव्यानं आगीचे लोळ पसरत आहेत अनुसूचित जाती जमाती कल्याणविषयक संसदीय स्थायी समिती दोन दिवसांच्या पुदुच्चेरी दौऱ्यावर आहे प्राध्यापक किरीट प्रेमजीभाई सोळंकी यांच्या अध्यक्षतेखालच्या या अकरा सदस्यीय समितीनं सेथरपटू भागाला भेट दिली आणि तिथं राहणाऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांची विचारपूस केली अनेक प्रश्नागाबाबत सरकारनं हस्तक्षेप करावा अशी विनंती करणारी निवेदनं स्थानिकांनी या समितीला दिली पुदुच्चेरीचे मुख्य सचिव आणि सचिवांबरोबर समिती सदस्यांची बैठक झाली बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसंदर्भात स्वाक्षरी मोहिमेचं उद्घाटनही समितीसदस्यांनी केलं

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे या विषाणूचा संसर्ग झालेली एकही व्यक्ती आतापर्यंत या तपासणीत सापडली नसल्याचं आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी सांगितलं आहे यासंदर्भात सरकार दक्ष असून विषाणूवा सामना करण्याची तयारी असल्याचंही त्या म्हणाल्या चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना काही लक्षणांची शंका वाटल्यास त्यांनी जवळच्या सार्वजनिक आरोग्य सेवाकेंद्रात जावं अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे कोरोना विषाणूच्या चीनमधल्या संसर्गाबद्दल तिथला दूतावास भारताच्या आरोग्य मंत्रालयाला सतत माहिती देत असल्याचं सचिवांनी सांगितलं आहे या पार्श्भूमीवर चीनला जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रतिबंधक उपाय सांगणाऱ्या मार्गदर्शक सूचना मंत्रालयानं जारी केल्या आहेत यासंदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपली सज्जता तपासून पाहावी अशा सूचना आरोग्य सचिवांनी दिल्या आहेत